मानवता देश धर्माच्या रक्षणासाठी गुरु गोविंद सिंग यांनी बलिदान दिल्याचं सांगून पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केलं

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यावेळी उपस्थित होते

या सणांचा उत्सव म्हणजे देशातल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपार कष्टाचा सन्मान आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे

कोल्हापूर इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते आरक्षणाचा हा निर्णय निवडण्कांच्या पार्श्वभूमीवर घेतल्याची टीका त्यांनी यावेळी केली राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचं पवार यांनी सांगितलं

मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी धर्मेंद्र सिंग यांनी मुफ्ती मोहम्मद सुहैल उर्फ हजरत आणि साकीब इफ्तेकार यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं यासह आणखी आठ जणांना देशभरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याच्या संशयातून अटक करण्यात आली होती

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात गेल्या श्क्रवारी रात्री दहशतवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात नायर यांना वीरमरण आलं दरम्यान कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले काटापोरा यारीपोरा परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरु केली त्यावेळी ही चकमक उडाली

आज शेवटच्या दिवशी काव्यवाचन विविध विषयांवर परिसंवाद प्रकट मुलाखत असे विविध कार्यक्रम होत आहेत संमेलनाध्यक्ष डॉ अरुणा ढेरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे क्लग्रू डॉ मुरलीधर चांदेकर उपस्थित राहणार आहेत या संमेलनात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान काल रात्री संमेलनात औरंगाबादचे गायक आणि संगीतकार राजेश सरकटे यांनी चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली या कार्यक्रमातून मराठवाड्यातल्या नामवंत कवींच्या कवितांचं सादरीकरण केलं

बेस्ट प्रशासनानं कामगारांच्या मागण्या मान्य करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यास नकार दिल्यानं क्रती समितीनं बेस्टचा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे संप मिटला नाही तर सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे दरम्यान बेस्ट कामगारांच्या संपामुळे आधीच मुंबईकरांचे हाल सुरू असताना आता ओला उबेर चालकांनीही संपाचा इशारा दिला आहे कंपनीनं चालकांवर जाणीवपूर्वक कारवाई करत स्वतःच्या गाड्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे आपल्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याचं कारण देत ओला उबेर चालक मालक संघटनेनं प्ढच्या आठवड्यात संपाचा इशारा दिला आहे

काल या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरण आणि जिम्नॅस्टिक या प्रकारात प्रत्येकी चार सुवर्ण पदकं पटकावली